ख्यातनाम अभिनेत्यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव अमिताभ बच्चन कोरोनाबाधित केरळमधील सुवर्ण तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपीला एनआयए कडून अटक

उत्तरप्रदेशात कुख्यात गुंड विकास दुबे प्रकरणी तपासासाठी विशेष पथक स्थापन

आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिल्लीत आत्मनिर्भर भारतासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या निर्णयाचा मोठा लाभ देशांतर्गत उत्पादकांना होणार आहे

त्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांनी तात्पुरत्या कालावधीसाठी टाळेबंदी लागू करण्याचा अथवा काही निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीसह शहरालगतच्या ग्रामीण भागातही उद्या मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा टाळेबंदी लागू होत आहे याशिवाय नांदेड सोलापूर आणि नवी मुंबईतही उद्यापासून निरनिराळ्या कालावधीसाठी टाळेबंदी केली जाणार आहे

मध्यप्रदेशमध्ये यापुढे प्रत्येक रविवारी टाळेबंदी पुकारण्यात येणार आहे सर्व बाजारपेठा कार्यालये आणि इतर आस्थापना या दिवशी बंद राहतील तमिळनाडूमध्ये आज राज्यात सर्वत्र संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे जुलै महिन्यात दर रविवारी टाळेबंदी करण्याचा निर्णय झाला असून टाळेबंदीचा हा सलग दुसरा रविवार आहे

गुजरातमध्ये मात्र पुन्हा टाळेबंदी लागू होण्याची शक्यता राज्य सरकारनं फेटाळली आहे कोविड स्थिती देशातील कोरोना बाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढीत रोज हजाराची भर पडणं सुरूच आहे

अभिनेते ख्यातनाम अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे सध्या या दोघांवरही मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघानाही थोडा खोकला आणि ताप असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत अभिनेत्री रेखा यांच्या घरातील एका मदतनिसालाही कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं बच्चन यांचा जलसा बंगला आणि अभिनेत्री रेखा यांचा सी स्प्रिंग बंगला आज पालिकेने सील केला दोन्ही बंगल्यांच निर्जंतुकीकरण केलं जात आहे दरम्यान अभिनेता अनुपम खेर यांच्या आईला कोरोनाची बाधा झाली आहे त्यांचा भाऊ वहिनी भाची यांनाही कोरोनाची बाधा झाली असून त्यांना कोकिळाबेन रुगणालयात दाखल करण्यात आले आहे अनुपम खेर यांची चाचणी निगेटिव्ह आली माजी क्रिकेटपट्र आणि उत्तर प्रदेशचे मंत्री चेतन चव्हाणही कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे

गुरूग्राम मध्ये केंद्रीय सशस्त्र दलाच्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते आज बोलत होते

पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत या महामारीला समर्थपणे तोंड देत असल्याचं शाह यांनी सांगितलं केवळ सरकार नव्हे तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचा या लढ्यामध्येसहभाग असल्याचं ते म्हणाले

स्वप्नप्रभा सुरेश आणि त्याचा साथीदार संदीप नायर या दोही मुख्य आरोपींना काल संध्याकाळी बेंगळुरू इथं अटक करण्यात आली त्यांना आज कोचीन इथल्या एनआयए च्या कार्यालयात हजर करण्यात येईल

त्यानंतर शुक्रवारी या प्रकरणातल्या या मुख्य संशयितांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये आणखी दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे दरम्यान काल ठाण्यात अटक करण्यात आलेल्या द्बेच्या दोन साथीदारांना आज उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात देण्यात येत आहे आसाम पूर आसाममध्ये संततधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत

प्रधान जगभरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यानी भारतात येवून नव्या संधी शोधाव्या आणि राष्ट्रउभारणीत आपलं योगदान द्यावं अस आवाहन केंद्रीय पेट्रोलियम आणि भुगर्भ वायु मंत्री धर्मेश प्रधान यांनी केल आहे ते आज एका कार्यक्रमात परदेशस्थ भारतीय तरूणांशी संवाद साधताना बोलत होते

हायड्रोजन बॅटरीवर चालणाऱ्या वर्ग एम आणि एन वाहनांचा समावेश पुढील अधिसूचना येईपर्यंत एआयएस मानांकनानुसार करावा अशी शिफारस मसुद्यात करण्यात आली आहे मंत्रालयानं याबाबत सर्वांकडून सूचना आणि शिफारसी मागवल्या आहेत गोयल भारत आणि इंग्लंड दरम्यान होऊ घातलेल्या मुक्त व्यापार कराराच्या अगोदर प्राथमिक पीक करारासंदर्भात बोलणी करण्याची भारताची तयारी असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी म्हटलं आहे दोन्ही देशांदरम्यान उभयपक्षी व्यापार वाढविण्याच्या अनेक संधी असून इंग्लंडशी असलेला व्यापार वाढवण्यास भारत कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले तटरक्षक दल बचाव भारतीय तटरक्षक दलानं अंदमानच्या समुद्रातून श्रीलंकेच्या सहा मच्छीमारांची सुटका केली

श्रीलंकेची ही बोट तांत्रिक बिघाड झाल्यामुळं ब्डत होती यानंतर तटरक्षक दलानं पुढाकार घेत बचाव कार्य हाती घेतलं आणि सहा मच्छीमारांची सुटका केली